सीएए विरोधी बंदला राज्यात अत्यल्प प्रतिसाद संशयित कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सूरू आणि

या दृष्टीनं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील काही कलमांमध्ये सुधारणा तसंच काही कलमांचा नव्यानं समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली

सरपंच विरोध अहमदनगर जनतेतून सरपंच निवड निर्णय रद्द करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरूद्ध काल अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव इथून आंदोलनाला सुरुवात झाली सरकारनं सरपंचांची थेट निवड रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी सरपंच परिषदेनं आंदोलन सुरू केलं असून परिषदेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

अधिवेशनादरम्यान संसदेतील कामकाज सुरळीत चालावं यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे

बद सीएए आणि एनआरसीघ्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चासह अन्य समविचारी पक्ष आणि संघटनांनी काल देशव्यापी बंद पुकारला होता या बंदचा राज्यातल्या जनजीवनावर फारसा परिणाम झाला नाही विविध शहरांमध्ये बंदला मिळालेल्या प्रतिसादाबद्दलचा हा वृत्तांत नागरिकत्व दुरुस्ती कायदा तसंच प्रस्तावित राष्ट्रीय नागरिकता नोंदणी अर्थात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात बहजन क्रांती मोर्चासह अन्य समविचारी पक्ष आणि संघटनांनी काल प्कारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं काही ठिकाणी बंद समर्थकांनी दगडफेक केली तसंच काही ठिकाणी रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न झाला त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याच्याही घटना झाल्या

परभणी शहरासह जिल्ह्यातील जिंतूर पाथरी ॐ चांगला प्रतिसाद मिळला

लोकसेवा हमी अमरावती लोकसेवा हमी कायद्याच्या अनूषंगानं सर्वसामान्यांची कामं ठराविक मुदतीत निकाली निघावी यासाठी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलप्र तालक्यातील गावांत राहटी उपक्रम राबवण्यात येणार आहे संपूर्ण राज्यात असा हा पहिलाच उपक्रम सेवा हमी कायद्या अंतर्गत राबविण्यात येणार असल्याचं राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी म्हटलं आहे ते काल अचलपूर तालुक्यात टोंगलाबाद इथं सेवा हमी कायदा प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना बोलत होते नक्षल गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यांतर्गत पेरमिलभट्टी जंगलात काल सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली

बचाव पथकानं अपघातातील सर्व मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले आहेत कोरोना कक्ष कोरोना विषाणू संसर्गाच्या संशयित रुग्णांना भरती करण्यासाठी मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयाप्रमाणेच पुण्यात नायडु रुग्णालयातही विलगीकरण आणि उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे या शिवाय पृणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात खाजगी रुग्णालयांमध्ये देखील विलगीकरण कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी रुग्णालयांची यादी तयार करण्यात आली आहे अशी माहिती आजार सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिली पर्यटन परिषद रत्नागिरी कोकणातलल्या कृषी पर्यटन संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रातिनिधिक सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय रत्नागिरीत काल झालेल्या शाक्षत पर्यटन परिषदेत घेण्यात आला अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेनं रत्नागिरीत काल ही एका दिवसाची शाक्षत पर्यटन परिषद आयोजित केली होती

जागतिक वारसा लाभलेला सह्याद्री पर्वत जैवविविधतेनं समृद्ध असलेला निसर्ग विस्तीर्ण आणि स्वच्छ समुद्रकिनारा हीच कोकणातल्या पर्यटनाची बलस्थानं आहेत कोकणाची ही वेगळी ओळख कायम टिकविण्यासाठी या बलस्थानांची जोपासना करण्याचा मुद्दा वेगवेगळ्या प्रतिनिधींनी प्रकर्षानं मांडला त्यासाठी एकत्रितरीत्या प्रयत्न करण्याकरिता तसंच पर्यटन व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रातिनिधिक संस्था स्थापन करण्याबाबत परिषदेत एकमत झाल्यानं परिषदेचा उद्देश सफल झालाय असं म्हणता येईल आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी आदित्य टाकरे पर्यावरण आणि पर्यटन हे विभाग लोकांशी निगडित असून लोक सहभागावर भर देऊन ही खाती अधिक सक्षम आणि महत्वपूर्ण बनविणार असल्याचं पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पूण्यात सांगितलं

दरसंवाद नंदरवार नंदरबार जिल्ह्यातील दर्गम भागात कोलमडलेल्या दरसंवाद सेवेवरुन काल जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रन समिती अर्थात दिशा समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली बीएसएनएलचे काही टॉवर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंदच असल्याचा दावा समितीच्या सदस्यांनी केला आठ दिवसात धडगाव आणि अक्राणी तालुक्यातील सर्व टॉवरची पाहणी करुन समितीसमोर सात दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सुचना खासदार डॉ हिना गावित यांनी काल दिल्या पदवीदान हिंगोली गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंतर्भाव महाविद्यालयीन शिक्षणात केल्यास शहराकडे धाव घेणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबतील असं राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रूसाचे वरिष्ठ सल्लागार डॉ प्रमोद पाबरेकर यांनी म्हटलं आहे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात डॉ पाब्रेकर यांच्या हस्ते पदवीदान समारंभ पार पडला यावेळी ते बोलत होते महाविद्यालयीन पातळीवर प्रथमच असा पदवीदान समारंभ झाला

त्यानिमित्तानं दिल्लीतील महात्माजींच्या समाधी स्थळी राजघाट इथं सर्व धर्म समभाव प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे देशभरातही अनेक कार्यक्रमातून गांधीजींना श्राद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे आजचा दिवस शहीद दिवस म्हणूनही पाळणयात येतो

हे दोन्ही चित्रपट राष्ट्रीय स्पर्धा विभागात निवडण्यात आले आहेत

संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असून तापमान सरासरीच्या आसपास आहे